खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून आणखी पंधरा जण मुंबई आणि पुण्यातल्या रुग्णालयांत वैद्यकीय दखेखीखाली असल्यायंही त्यांनी सांगितलं पश्चिम बंगाल सरकारनसिर्व खासगी रुग्णालयाम कोरोना विषाणूची लागण झालख्या रुग्णांच्या उपचारासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच मिर्देश दिल आहत सरकारी रुग्णालयांनी यापूर्वीच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन कलिआहत्तिकोरोना विषाणूची लागण झालखित तसद्धिसंशयित रुणांवरील उपचारांचा आढावा घष्विसाठी राज्याच्या आरोग्य सद्धिवसिचालक डॉ अजय चक्रवर्ती यांनी काल उत्तर आणि दक्षिण बंगाल मधील रुग्णालयांना भर्षादिली

असं केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं

महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त क्ली आहाराकाल हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होता क्या दर्शातल्या महिलांना महिलांना समान संधी नाकारल्या जातात आणि पिछाडीवर ठक्के जातं असद्विधीप्रगती करू शकत नाहीत असंही नायडू यावळी म्हणालक्ष संरक्षण दलात महिलांची संख्या वाढत असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहा किकाल नीती आयोगानं आयोजित क्लिखित महिला पुरस्कार सोहळ्यात बोलत होता अंरक्षण दलांमध्यप्रिहिलांची भूमिका अधिकाधिक वाढवण्याला सरकार प्राधान्य दक्ष असल्याचही त्यांनी सांगितलं महिलांविरोधातलखित्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा कायदा आणणार आहा व्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन महाराष्ट्राच ग्रिहमंत्री अनिल दक्षमुख यांनी कले आह काल झालल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दक्कुख यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ संदर्भाप्रसारित कला

एस बैंक्तलं आर्थिक संकट आणि बैंक्ष्णी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर चौकशी सुरू असल्याच्या पार्क्षभूमीवर रोशनी कपूर हिच्यासह राणा कपूर याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आह या नोटीशीच्या आधार ही कारवाई करण्यात आली

ओपक्षिया तत्तीउत्पादक दशीच्या संघटनच्या तस्तिपुरवठ्यात घट करण्याचा निर्णयासोबत न जाण्याचा निर्णय रशियानं घतिव्यानंतर आरामको या सौदी अरक्षिपाच्या तस्ती कंपनीनं आपल्या तळिउत्पादनात वाढ करण्याचा निर्णय जाहीर कलि आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा आजच्या दिवशी रात्री पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन कल जातं